राष्ट्पतीराजवट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिफारसीनंतर राज्यात कालपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या शिफारस पत्रावर स्वाक्षरी केली आहे तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाली आणि केंद्रानंही घटनेतील तरतूदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस राष्ट्रपतींना केली सर्व प्रयत्नांनतरही राज्यात स्थिर सरकार स्थापन करणं शक्य झालं नाही असं राज्यपालांनी केंद्राला पाठवलेल्या अहवालात म्हटलंआहे राजकीय पत्रकार परिषद राज्यात शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही असं काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलं पाठिंब्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणं गरजेचं असल्याचं दोन्ही पक्षांनी मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं शिवसेनेला पाठिंबा द्यायचा झाल्यास आघाडीचं आगामी धोरण काय असावं यावर आधी आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ असं सांगून आम्ही किमान समान कार्यक्रमाबाबत अद्याप चर्चाही सुरू केली नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले शिवसेना पक्ष प्रमुख पाठिंब्यासाठी गेल्या सोमवारीच आपल्याला पहिल्यांदा भेटल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातील राष्ट्रपती राजवटीनंतर आता आमच्याकडे बराच वेळ आहे त्यामुळे आम्हाला निर्णयाची कुठलीही घाई नाही असंही शरद पवार म्हणाले काँप्रेस नेते अहमद पटेल मल्लिकार्जून खरगे आणि के

वेणगोपाल देखील या संयक्त पत्रकार परिषदेला उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनीही काल पक्षाच्या आमदारांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही काँप्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करुन किमान समान कार्यक्रम ठरवू असं त्यांनी सांगितलं राज्याचं राजकारण नवं वळण घेत असेल तर त्यासाठी सर्वांनाच थोडी वाट पाहावी लागेल असं ठाकरे म्हणाले

दरम्यान राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी तीन दिवसांचा अवधी दिला नाही या निर्णयाविरोधात कालशिवसेनेन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र त्यावर तातडीनं सुनावणीघेण्याची सेनेची विनंती न्यायालयानं स्वीकारली नाही

रब्बी हंगामातील प्रमुख पीक असणाऱ्या गव्हाला याचा मोठा फटका बसला आहे

अकोला बियाणं अनदान अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशानं रब्बी हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळानं पेरणीसाठी लागणारं बियाणं खरेदी करताना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काल पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली महाबीजच्या वतीनं हरभरा गहू ज्वारी करडई या पीकांची एकंदर अडीच लाख क्विंटल बियाणांसाठी अनुदान देण्यात येणार आहे गरज असल्यास आणखी बियाणं उपलब्ध करुन देण्यात येईल असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं

पुण्याच्या महापौरपदासाठी ओबीसी प्रुष की अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडणार याविषयी उत्सुकता आहे दुपारी तीन वाजता प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोडत काढण्यात येणार आहे शेळी दध संकलन उस्मनाबाद उस्मनाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी या गावांतील दहा महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शेळीच्या दुधाचं संकलन केंद्र सुरु केलं आहे या विधायक कामाविषयीची अधिक माहिती ऐक्या आमच्या प्रतिनिधींकडून उस्मानाबादी शेळी ही शेतकऱ्यांना शेतीपूरक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तिचं पालन केलं जातं या शेळ्यांचे दुध संकलन करून त्याला शहरापर्यंत बाजारपेठ मिळवून दिल्यास उत्पन्न तर मिळेलच शिवाय स्वयंपूर्णतेकडे जाणारा मार्ग ठरेल असा गावातील महिलांनी विचार केला आणि पाहता पाहता सुरू झालं शेळीचं दूध संकलन केंद्र या शेळी दूध संकलन केंद्रात संकलित झालेल्या दधाची तपासणी प्रतवारी आणि त्याचं बाजारपेठेत पाठवण्यासाठी पॅकिंग इथल्या महिलाच करतात

ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

काल गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील बोदलकसा या पर्यटन स्थळी यावेळी केशराचा पाऊस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात ज्येष्ठ लेखक कांचन प्रसाद यांनी निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली यांची मुलाखत घेतली तसंच त्यांनी लिहिलेल्या केशराचा पाऊस या पुस्तकावर चर्चा केली पौर्णिमा नंदरबार दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र प्रकाशा इथल्या कार्तीक स्वामी मंदीरात काल कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती वर्षातील एकच दिवस कार्तीक स्वार्मीचे हे मंदीर उघडले जात असल्याने भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात राज्यात ठिकठिकाणी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा केल्याच वृत्त आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे गरुनानक जयंती शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची पाचशे पन्नासावी जयंती काल उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली पंजाबमधील सुलतानपूर लोधी इथल्या बेर साहिब गुरुद्वारामधील सोहोळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते राज्यातही ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये गुरु ग्रंथसाहिब पठण कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम तसंच सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते संध्याकाळी काढलेल्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक युद्धकलेचं प्रदर्शन करण्यात आलं युवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं गुरुनानक जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं वाळ नगर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोडनदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींवर बेलवंडी पोलीस पथक आणि तहसीलदार शिरूर यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली

लाच हिंगोली हिगोली जिल्ह्यातील औंढा पंचायत समितीअंतर्गत बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीचा धनादेश देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यास काल अटक करण्यात आली विहिरीसाठी दीड लाखांचा धनादेश काढण्यासाठी दहा हजारांच्या लाचेची या अधिकाऱ्याने मागणी केली होती अपघात ठाणे जिल्ह्यातील शहापूरनजिक काल पहाटे झालेल्या अपघातात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहेत सकाळी साडेआठघ्या सुमारास नाशिकघ्या दिशेनं पर्यटकांना घेऊन जाणारी कार आणि गॅस टँकर यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला

तर अकोला नाका परिसरात खांबावरील विजेच्या तारांची दुरुस्ती चालू असताना लाईन मॅनला विजेचा धक्का लागून तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात प्रथमच सर्वत्र कोरडं हवामान राहीलं पुढील चोवीस तासातही यात बदल संभवत नाही